पाकिस्तानी दहशतवादी तळावर सर्जिकल स्ट्राईक करत आपण देशाचं रक्षण करण्यासाठी सदैव तयार असल्याचं वायुसेनेच्या जवानांनी दाखवृन दिलं आहे असं राष्ट्रपती यावेळी म्हणाले भारतीय वायू सेनेच्या आध्निकीकरणाची प्रक्रिया सु्रु असून त्यात नवनवीन तंत्रज्ञानाची भर पडत आहे असं राष्ट्रपतींनी सांगितलं

एनरॉन प्रकल्पाप्रमाणतीणार प्रकल्प पूनरुज्जीवीत क्ला जाणार नाही अशी अपक्षी काँग्रस्टीप्रदक्षिध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त क्वी आह इथं पत्रकारांशी बोलत होत शिवसत्ति भाजप युतीवर शिक्कामोर्तब करताना मुख्यमंत्र्यांनी नाणार प्रकल्पासाठीची भूसंपादन प्रक्रिया रद्द करण्याची अधिसूचना काढली

मोबाईल सिम कार्ड मिळवण्यासाठी तसंच बँक खाती उघडण्यासाठी ओळखपत्र म्हणून आधार क्रमांकाचा ऐष्छिक वापर करायला परवानगी देशन्या अध्यादक्षिला राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी मान्यता दिली आह श्रोकसभसीमंजूर झालक्षिह शिध्यक्र राज्यसभसीमंजूर होऊ न शकल्यानं अध्यादक्षककाढावा लागला आधारमधलक्रिस्तावित बदल लागू करण्यासाठी अध्यादक्षकजारी करायला केंद्रीय मंत्रिमंडळानक् गल्वा आठवड्यात मंजूरी दिली होती

ही नप्रणिक यस्ता दोन तत्तीन महिन्यात क्वी जाईल विद्यापीठांमध्यव्विकपालाची नियुक्ती करणारं महाराष्ट्र दक्षितलं पहिलं राज्य असक्ती असं तावड्यिनी सांगितलं

महाशिवरात्रीचा उत्सव आज देशभरात उत्साहानं साजरा कल्ना जात आहे ठिकठिकाणच्या शिममदिरांमधे पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत वळिचं घृष्णास्त्र हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ आणि बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ या ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी भाविकांनी आज पहाटप्रिसूनच गर्दी क्ली आह मुंबईच्या भूलेक्षर बाबूलनाथ आणि वाळकेक्षर तसंच ठाण अंबरनाथ इथल्या प्रसिद्ध शिवमंदिरांमधे पहाटेपासून अभिषेक आणि पूजा अर्चा होत आहे

उत्तर कोकणातलं कमाल तापमान लक्षणीयरीत्या घसरलं होतं उत्तर कोकणातलं दिवसाचं तापमान सरासरीपद्धत कमी होतं